हिवाळी अधिवेशन राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उदयापासून मुंबईत सुरु होत आहे उदया आणि परवा केवळ दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर इथं न होता मुंबईतच होणार आहे त्या अन्षंगानं मंत्रालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न कोरोना अवकाळी पावसानं झालेले शेतकऱ्यांचे न्कसान आदी विषय अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे महिला अत्याचाराच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेला शक्ती हा कायदा संमत केला जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे या कायद्याच्या मसूद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत याआधीच मान्यता देण्यात आली आहे परंपरेन्सार आज मुख्यमंत्र्यांचा चहापाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चहापानावर बहिष्कार घालत असल्याचे सांगितले फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीका केली सध्या राज्यात अधोषित आणीबाणी लागू झाली आहे या सरकारविरोधी बोललं तर त्यांना केसेसमध्ये अडकव्असं दाखवून दिलं जातं असं फडणवीस यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांना कवडीचीही मदत या सरकारकडून मिळाली नाही

तसेच हे सरकार विविध घटकांमधील लोकांचे प्रश्न सोडवत नाही

अशा सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घातला आहे असे फडणवीस यावेळी म्हणाले

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे

राज्यांना कर महस्लात येत असलेल्या त्टीमुळे या आर्थिक वर्षात येणाऱ्या संभाव्य समस्या लक्षात घेऊन राज्यांच्या भांडवली खर्चात हातभार लावण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून तामिळनाडू वगळता इतर सर्व राज्यांना याचा लाभ मिळणार आहे

हिंगणा येथील औदयोगिक विकास महामंडळाच्या परिसरात नागपूर ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टर प्रायव्हेट लिमिटेड एन ए ई सी या केंद्रीय सूक्ष्म लघ् आणि मध्यम उदयोग मंत्रालयाच्या क्लस्टर विकास कार्यक्रमाअंतर्गत स्थापन झालेल्या सामाईक स्विधा केंद्र सी एफ सी चं भूमिप्जन आज गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते इलेक्ट्रीक वाहनाम्ळे वाहतूक खर्चाचं अर्थशास्त्रच बदलत असल्यानं अशा वाहनांचे सुटे भाग हे भारतात शंभर टक्के बनले पाहिजेत

रामदास आठवले केंद्र सरकारने लागू केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांचा हिताचे असून शेतकरी आपला माल क्ठेही विकू शकतो त्यातून त्याला लाभ होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन पाऊल मागे हट्रन सरकारशी संवाद साधावा असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले ते आज नागप्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते कृषी सुधार कायदे रदद करण्याची मागणी विरोधक आणि शेतकरी संघटना करीत असले तरी या मागणीशी आम्ही सहमत नसून येत्या फेब्रवारी महिन्यात होणाऱ्या संसदीय अधिवेशनात या कायद्यात सुधारणा करण्याची आमची तयारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

केंद्र शासनाच्या भारत सरकार शिष्यवृत्ती योजनांवर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रतिकृल परिणाम झाला आहे अशा परिस्थितीत त्यांची कार्यवाही सुरळीत करणे आणि निर्वाहभत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यास आपले प्राधान्य असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली ओबीसी आरक्षण मराठा समाजाला आरक्षण देताना इतर मागास वर्गीयांसाठीच्या म्हणजेच ओबीसी आरक्षणाला धक्का लाग् नये हीच भाजपची अधिकृत भूमिका आहे त्यानुसारच आपण सतेत असताना कायदेशीर तरतूद केली होती असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत बोलत होते

माझी वस्धरा माझी वसंधरा या अभियाना अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहर हे संपूर्ण हिरवेगार करण्याच्या उद्देशाने रिसोड शहर परिसरात वृक्ष लागवड आणि संवर्धनाला चालना मिळावी याकरिता रिसोड नगर परिषद आणि समता फाउंडेशनने प्ढाकार घेतला आहे केवळ वृक्ष लागवड न करता वृक्षांचे संवर्धन व्हावे या हेतूने रिसोड शहरात रोपवाटिका साकारण्यात येत आहे

अनिल देशम्ख नागप्र शहरात ग्न्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि एक्णच शहराची स्रक्षा गस्तीच्या माध्यमातून चोख ठेवण्याच्या दृष्टीने ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी काल नागपूर पोलिसांसाठी अद्ययावत सेल्फ बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून दिल्या

याचा उपयोग नक्कीच गस्त घालणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना होईल असे देशम्ख यावेळी म्हणाले त्या सोबतच मुंबईच्या धर्तीवर घोड़यावरून मॉनिटरिंग करण्याची सुविधा नागपुरात देखील सुरु करण्यात येणार असून त्या संदर्भात सूचना आयुक्तांना दिल्याची माहिती त्यांनी दिली तसंच ड्रोनचा वापर कशा पद्धतीने करता येईल आणि पोलीस दल आणखी अदययावत कसे करता येईल या दृष्टीनं आपले प्रयत्न सुरू असल्याचं देशम्ख यांनी सांगितलं

काल रात्री काही ठिकाणी हलक्या सरींचा वर्षाव झाला दरम्यान भंडारा जिल्ह्यासह विदर्भात बहतांश जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण असल्याची माहिती आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी दिली आहे